आज सदनाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस अध्यक्ष खासदार राहल गांधी यांनी झारखंडमध्ये एका जाहीर सभेत केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून भाजप आणि सत्ताधारी मित्रपक्षांच्या महिला सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करावं लागलं अखेरीस या गदारोळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन काळात सदनात झालेल्या कामकाजाचा आढावा घेत कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं राहल गांधी यांच्या कथित वक्तव्याचे राज्यसभेतही पडसाद उमटले खासदार सोनल मानसिंग यांनी या विषयाकडे सदनाचं लक्ष वेधलं संयुक्त जनता दल आणि अण्णाद्रम्कच्या खासदारांनी हा मुद्दा लावून धरला यामुळे झालेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज तासाभरासाठी स्थगित केलं प्रश्नोत्तराच्या तासातही सदस्यांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज एक वाजेपर्यंत स्थगित केलं

हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेल्या सैनिकांना आज संसद भवन परिसरात अभिवादन करण्यात आलं राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेतले विरोधी पक्षनेते ग़लाम नबी आझाद राहल गांधी यांच्यासह सर्वच पक्षांचे खासदार आणि हतात्मा सैनिकांच्या कुटंबीयांनी हृतात्म्यांना आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका संदेशाद्वारे या हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निपटारा करण्यास सक्षम असल्याचं राष्टपतींनी या संदेशात म्हटलं आहे

सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात या पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वीकारण्याची विनंतीही आयोगाने केली आहे

फाशी देण्यात झालेल्या दिरंगाईमुळे या गुन्हेगारांची फाशी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता मात्र दिरंगाईमुळे फाशी रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे याकडे आयोगाने लक्ष वेधलं आहे

सध्याची परिस्थिती भावनिक असून अशा परिस्थितित मंदिरात प्रवेश देणं धोकादायक ठरेल असं न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधिश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षते खालील पीठानं हा निर्णय घेतला

पवार हे भाजपाच्या तिकिटावर कुडाळ गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते न्कत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सातारा जावली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी नाकारल्याने पवार यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता

त्यांनी शिवसेनेच्या जान्हवी सावंत यांचा पराभव केला

औसा तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी येणाऱ्या काळात जलसाठे वाढवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं